या निवडणुका पक्षांच्या झेंड्याखाली न होता स्थानिक पातळीवरील पॅनलमध्ये लढवल्या गेल्या मात्र तरीही विविध पक्ष प्रस्कृत उमेदवारांनी आपलं नशीब अजमावलं त्यामुळे विजयाचे दावेही विविध पक्षांनी केले आहेत राज्यातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण निकालांवर आधारित हा वृत्तांत अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या आदर्श गाव हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनलने सर्व जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे

तर ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी इथं अण्णांना मानणाऱ्या ग्रामविकास पॅनलने सर्व जागा मिळवल्या सांगली जिल्ह्यात काँग्रेसन सर्वाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेसन तर त्या खालोखाल राष्ट्रवादीन विजयाचा दावा केला आहे

शिवसेनेचं कायम वर्चस्व राहिलेल्या सिंधुर्दर्ग जिल्ह्यात यंदा भाजपा नेते नारायण राणे यांचंच वर्चस्व पाहायला मिळालं आहे रायगड जिल्हयात सर्वच राजकीय पक्षांना मतदारांनी संमिश्र कौल दिल्याचं चित्र आहे लातूर जिल्ह्यात मतदारांनी तरुणांना आणि शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे संगणक क्षेत्रातील पदवीधर देखील गावच्या कारभारासाठी आता सिद्ध झाले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवारांना मोठे यश मिळालं आहे

जळगाव जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपा प्रस्कृत प्रस्कृत पॅनेलचा विजय झाला आहे नागपूर अकोला इथ भाजपानं तर वध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा केला आहे

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली

नवी दिल्लीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते रस्तेबांधणी आणि सुरक्षा उपाययोजनांमध्ये सुधारणा अपघात प्रवण क्षेत्र ओळखणं आणि ती कमी करणं अशा उपायांची अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं गडकरी म्हणाले या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत हेही उपस्थित होते

राज्यातील अपघातग्रस्त जागा वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले देशाच्या अपघात यादीत महाराष्ट्राचं नाव येणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं

हिंगोली शहरातून काल सायकल रॅली काढण्यात आली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जनजागृतीपर कार्यक्रमही होणार आहेत औरंगाबाद नामांतर औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्यावरून राज्यातल्या काँप्रेस आणि शिवसेनेत मतभेद सुरु असून सरकार अडचणीत येईल इतकाही वाद ताणू नका असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी दिला आहे नाशिकमध्ये रस्ता सुरक्षा महिन्याचं उदघाटन केल्यानंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते बर्ड फ्ल्य् महाराष्ट्रमध्ये बर्ड फ्लू हा रोग प्रशासनाच्या प्रयत्नामुळे नियंत्रणात आला आहे असा दावा पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला पुणे आणि नागपूर या ठिकाणी बर्ड फ्ल्यू ची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा आहेत

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या प्णे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

असा विश्वास केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी काल पूण्यात व्यक्त केला म्हाळूंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्येज खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीच्या विविध योजनांची जंत्रीच रीजीज् यांनी आपल्या भाषणातून मांडली

केंद्र सरकारनं फिट इंडीयाची हाक दिली त्याबरोबरच खेलो इंडियाचा नाराही दिला

खेळाड्चं योगदान कायम स्मरणात रहावं यासाठी आता क्रीडा प्राधिकरणाच्या अखत्यारीतील देशातल्या सर्व केंद्रांना खेळाडूंची नावं दिली जाणार आहे अशा विविध मुद्द्यांवर रीजीजू यांनी प्रकाश टाकला एवढ्यावरच न थांबता तळागाळातली गुणवत्ता हेरण्यासाठी टॉप्स ज्यूनिअर मोहीमेचं जाळही विस्तारलं जाणार आहे ग्णवान खेळाड्ना पंचवीस हजार रुपयांपर्यत प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं

संसदीय अभ्यास आणि प्रशिक्षण केंद्राच्या संचालक डॉक्टर सीमा कौल सिंग यांनी ही माहिती दिली आहे गावराण बियाण्याचं संवर्धन आणि बीज बँक या आपल्या उपक्रमाबद्दल त्या सविस्तर माहिती उलगडून सांगणार आहेत आपलं जीवन देशी बियाणे संवर्धन करण्यासाठी समर्पित करणाऱ्या राहीबाईना राष्ट्रीय पातळीवरील नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पद्मश्री पुरस्काराचं वितरणही लवकरच होणार आहे शरद पवार उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं असं आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी काल केलं

योग्य बाजारपेठ मिळत नसल्यामुळेच सध्या देशपातळीवर शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मंत्री कृषी संशोधक अभ्यासक आणि शेतकरी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते बीड रेल्वे मार्ग परळी बीड अहमदनगर रेल्वेमार्गाच्या कामाची गती वाढविण्याची गरज असल्याची चर्चा मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत काल करण्यात आली या बैठकीसाठी जिल्ह्यातले अनेक प्रमुख आणि जेष्ठ सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र आणि भारत सरकार यांच्या संयुक्त भागीदारीत असलेला हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा त्याचबरोबर सोलापूर बीड जालना सोलापुर या रेल्वे मार्गासह अनेक ठराव मंजुर करण्याची मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे केली जाणार आहे या दोन्ही रेल्वेमार्गाच्या प्रगतीबाबत सरकारने गांभीर्याने विचार नाही केला तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असा इशाराही या बैठकीत देण्यात आला नक्षल तीन महिन्यांपूर्वी कोरची धानोरा तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील किसनेली जंगलात झालेल्या पोलिस नक्षल चकमकीची दंडाधिकार्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे जालना आंदोलन ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जालना इथल्या गांधीचमन चौकात काल समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीनं ताम्हण पळी बजाव आंदोलन करण्यात आलं शिवसेना नेते अर्जून खोतकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला

जवळपास दोन वर्षांपेक्षाही जास्त काळापासून या भागात भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरु आहे

हवामान यंदाच्या हिवाळ्यात दोनदा आपल्या आगमनाची हूल देऊन पसार झालेली थंडी उद्यापासून परतू लागेल असा वेधशाळेचा अंदाज आहे

विदर्भात तुलनेनं गारवा अधिक आहे

राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असून त्यात सध्यातरी फारसा बदल संभवत नाही

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार